पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमांतून तीन अत्याधुनिक प्रयोगशाळांचं उद्घाटन करणार आहेत नॉयडा मुंबई आणि कोलकाता इथं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं या प्रयोगशाळा उभारल्या असून मुंबईतली प्रयोगशाळा नॅशनल इंस्टीट्यूट फॉर रिसर्च ईन रीप्रोडक्टिव हेल्थ इथं उभारण्यात आली आहे

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि महाराष्ट्र पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

आतापर्यंत एका दिवसात नोंद झालेली ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे

एका दिवसात तब्बल पाच लाख कोरोना संसर्ग चाचण्या होण्याचा उल्लेखनीय टप्पा भारतानं गाठल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था अर्थात आयसीएमआरनं दिली आहे

समर्पित भावनेनं काम करणाऱ्या संशोधन संस्था वैदयकीय महाविद्यालये प्रयोगशाळा मंत्रालय विमान कंपन्या आणि टपाल सेवा अशा सर्वांचा या यशात मोलाचा वाटा आहे असंही आयसीएम आरनं म्हटलं आहे

रुग्ण संख्येच्या आधारावर महाराष्ट्र आघाडीवर असून त्यांनतर तामिळनाडू दिल्ली आणि आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो

अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं ट्विटर संदेशाद्वारे दिली आहे नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी फ्रान्समधून निघाली आहे

माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे महान शास्त्रज्ञ आणि थोर व्यक्तिमत्व असलेले डॉ कलाम त्यांच्या कृतीतून शब्दांमधून देशाला विशेषतः तरुणांना कायम प्रेरणा देत राहतील अशा शब्दात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण केली आहे

जे अब्दुल कलाम यांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली

कलाम हे लोकांचे राष्ट्रपती होते विज्ञान ते राजकारण या सर्व क्षेत्रान्मध्ये त्यांनी आपला ठसा उमटविला आहे बुद्धीमत्ता साधेपणा ही वैशिष्ट्ये असलेल्या डॉ कलम यांचा ज्ञान संपादनासाठी असलेला ध्यास स्वावलंबी भारताचे स्वपण साकार करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे अशा शब्दात शाह यांनी आदरांजली व्यक्त केली आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ज्येष्ठ शास्त्रज्ञ कलाम यांना आदरांजली अर्पण केली

त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या सुरक्षिततेत सीआरपीएफ चा मोलाचा वाटा आहे

आगामी काळात सीआरपीएफ यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करेल असा विश्वास आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवरील शुभेच्छा संदेशात म्हटले आहे

धाडस शौर्य आणि समर्पण यांना समानार्थी शब्द सीआरपीएफ आहे सीआरपीएफच्या कामगिरीने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे

सीआरपीएफच्या जवानांचे धाडस शौर्य आणि त्याग याबद्दल जावडेकर यांनी त्यांना सलाम केला आहे राजस्थानच्या विधानसभेतील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली त्यामुळे ही याचिका आता मागे घेण्यात आली आहे राजस्थान उच्च न्यायालयाने शुक्रवारी सुधारित निर्देश दिले असल्यामुळे आता कायदेशीर पर्याय तपासून बघितले जात असल्याच सभापती सीपी जोशी यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितलं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आज सकाळी जम्मू काश्मीर मधील पूंच जिल्ह्यातील मानाकोटे क्षेत्रात नियंत्रण रेषजवळ पाकिस्तानी सैन्यानं जोरदार हल्ला केला

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार